व्ही सिंधू महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत दाखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर असून रुद्रपूर श्वं राज्य एकात्मिक सहकारी विकास प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे सहकार शेती आणि संबंधित क्षेत्रांना चालना देऊन उत्तराखंडाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठया प्रमाणात सुधारण घडवून आणणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे यावेळी दीन दयाळ उपाध्याय शेतकरी कल्याण योजनेच्या निवडक लाभार्थ्यांना मोदी यांच्या हस्ते कर्जाचे धनादेश वितरीत केले जातील

सरकार गरीबांचं कित्येक वर्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधील आहे असंही मोदी म्हणाले रेरा अर्थात स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणामुळे ग्राहक आणि स्थावर मालमत्तांचे अभिकतें यांच्यातला विक्वास मजबूत झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकामधली विक्वासाची दरीही नवा रेरा कायदा आणि बेनामी मालमत्ता कायद्यामुळे भरुन निघाली असल्याचं ते म्हणाले

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

छत्तीसगडमधल्या अनेक आदिवासी जमातींच्या अनुसूचित जमातींमधे नव्यानं समावेश करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक मांडायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं

दिल्ली सरकारमधल्या अधिका यांच्या बदल्या आणि नेमणूकांबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज मोठया पीठांकडे वर्ग केली या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती ए के सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पीठापुढं सुरु होती मात्र काही मुद्यांबाबत या दोन न्यायमूर्तीमधे एकमत न झाल्यामुळे ही सुनावणी मोठया पीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला दिल्ली सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करु शकत नाही हे केंद्रसरकारचं म्हणणं न्यायालयानं ग्राह्य मानलं नायब राज्यपालांऐवजी दिल्ली सरकारला सरकारी वकीलांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं दिल्ली भाजपानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे या निर्णयामुळे संभ्रम दूर झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे या निर्णयाबाबत सभ्रमाला वाव नसून आप सरकारनं हा निर्णय विनम्रतेनं स्वीकारावा असं दिल्ली विधानसभेतले विरोधी नेते विजेंद्र गुप्ता यांनी म्हटलं आहे तर या निर्णयात स्पष्टता नसल्याचं सांगून हा निर्णय दुर्देवी आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे अगुस्ता वेस्टलँड मनीलाँड्रिंग प्रकरणी दुबईस्थित उद्योगपती राजीव सक्सेना याला दिल्ली उच्च न्यायालयानं सात दिवसांचा हंगामी जामीन मंजूर केला आहे या प्रकरणी सक्सेना अटकेत असून वैद्यकीय कारणावरुन त्यानं जामीन मागितला होता एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं सक्सेनाच्या आरोग्याबाबत वैद्यकीय तपशीलवार अहवाल सादर करावा असे निर्देश देत विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी हा जामीन मंजूर केला

आपल्याला हुदयविकार आणि रक्ताचा कर्करोग असल्याचं सक्सेना यांनी जामीन अर्जात म्हटलं आहे मात्र त्याबाबत एम्सनं दिलेला वैद्यकीय अहवाल तपशीलवार नसल्याचं सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयात सांगितलं पूर्ण बह्मतातल्या केंद्र सरकारमुळेच आज भारताचं स्थान जगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

भारताचा आत्मविक्षास सध्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि हे देशाच्या विकासासाठी सकारात्मक लक्षण आहे असं ते म्हणाले या लोकसभेत सर्वात जास्त संख्येनं महिला सदस्य होत्या ही गोष्ट देशासाठी अभिमानास्पद आहे असं त्यांनी सांगितलं राफेल लढाऊ जेट विमानाकराराबाबत काँप्रेसने सरकारवर केलेल्या टीकेचा मोदी यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला काँप्रेस तृणमूल काँप्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शिवेर राजकीय पक्षांचया नेत्यांनीही यावेळी आपले विचार मांडले तसंच सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना धन्यवाद दिले राज्यसभा काल अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आली राज्यसभेत नऊ विधेयकांना मंजुरी मिळाली मात्र विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे त्रिवार तलाक आणि नागरिक सुधारणा विधेयक संमत होऊ शकलं नाही असं संसदीय व्यवहार मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ते बातमीदारांशी बोलत होते

असं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे सध्या ज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतन योजना केवळ दारिद्र्यरेषेखालील लोकांना लागू आहे

या तिन्ही शिक्षा त्याला एकत्र भोगाव्या लागणार आहेत

गुवाहाटी ॐ सुरु असलेल्या वरीष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीची उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे

अव्वल आठ खेळाडूंना जागतिक आणि राष्ट्रीय मानांकनाच्या आधारे उपउपान्त्यपूर्व फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे

या स्पर्धेत म्यानमारचा संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे देशात हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार करण्यात उडान योजना यशस्वी ठरल्याचं नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली ही मुलाखत आज रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर प्रसारित होईल उडान ही जगातली वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे

दिल्ली विमानतळावरचा भार कमी करण्यासाठी हिंडन विमानतळ लवकरच कार्यरत होईलअसं त्यांनी सांगितलं इंडिगो या देशातल्या सर्वात मोठया विमान वाहतूक कंपनीनं या महिना अखेरपर्यंत दरदिवशी सरसरी तीस विमानं उङ्डाणं रद्द करण्याची घोषणा केली आहे विमानसेवेचे कर्मचारी आणि विमानवाहतूकीचा योग्य ताळमेळ घालण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं

दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आज पहाटेपासून पाऊस पडत आहे पुढल्या चोवीस तासात दिल्लीसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे पश्विमेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जम्मू कश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे आज राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे